मतदारसंघात मतदान होणार असून याकरिता निवडणूक प्रशासन सज्ज आहे

कार्यालयावर निवडणूक भरारी पथक आणि आयकर विभागाची धाड

देखील सतर्क आणि सजग राहण्याचं पोलीस आय्क्त भ्षणक्मार उपाध्याय यांचा आवाहन

सायबर स्रक्षा या प्स्तीकेदवारे मार्गदर्शक स्चना देण्यात आल्या उदया होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी निवडणुक प्रशासन सज्ज असून सकाळी सात वाजता पासून मतदानास स्रूवात होईल

तर सहा विद्यमान खासदार प्न्हा निवडणूक लढवित आहे

मतदान प्रक्रिया स्रळीत होण्यासाठी सर्व मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा संज्ज असून मतदानासाठी आवश्यक असणारी व्यवस्था पूर्ण करण्यात आली असल्याचं संबंधित मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितलं पोलिंग पार्टी आज मतदान साहित्यासह सायंकाळी त्यांना नेमूण देण्यात आलेल्या मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत

मतदान कर्मचाऱ्यांना द्र्गम भागात पोहोचविण्यासाठी प्रशासनानं हेलिकॉप्टरचा सुद्धा वापर केला आहे

या मतदारसंघात भाजपाचे विदयमान खासदार अशोक नेते यांची लढत कांग्रेसचे डॉ नामदेव उसेंडी यांच्यासोबत आहे विदर्भातील या सातही मतदारसंघात भारतीय जनता पार्टी शिवसेना यांची य्ती आणि कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस यांची महाआघाडी अश्या सरळ लढतीचे चित्र आहे नागपूर मतदारसंघाकडे सर्वांच लक्ष असून प्रतिष्ठेच्या या लढतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरूद्व कांग्रेसचे नाना पटोले निवडणूक लढवत आहेत चंद्रप्र मतदारसंघातून केंद्रीय गहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची लढत कांग्रेसचे स्रेश धानोरकर यांच्याशी आहे तर यवतमाळ वाशिम या मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांच्या विरोधात कांग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे निवडणूक रिंगणात आहेत भंडारा गोंदिया या मतदारसंघात राष्ट्रवादी कांग्रेसचे उमेदवार नाना पंचब्धे यांची लढत भारतीय जनता पक्षाचे सुनिल मेंढे यांच्याशी आहे तर वर्धा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या विरूद्व कांग्रेसच्या चारूलता टोकस या उभ्या असून रामटेक या अन्सूचित जातीसाठी राखिव असलेल्या मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल त्माने यांची लढत कांग्रसचे किशोर गजभिये यांच्यासोबत आहे भाजप शिवसेना उमेदवारांसोबतच बहजन समाज पक्ष आणि वंचित बहजन आघाडिचे उमेदवार सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे

भंडारा गोंदिया मतदारसंघातून भाजपाचे तत्कालीन खासदार नाना पटोले हे विजयी झाले होते परंतू त्यांनी आपल्या खासदारकीचा राजिनामा देऊन कांग्रेसमध्ये प्रवेश केला होता मतदान प्रक्रिया स्रळीत व्हावी यासाठी पोलीस यंत्रणा स्द्धा सज्ज असून मतदारसंघात सर्वच ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातीन कांग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश धानोरकर यांच्या चंद्रपुर इथल्या निर्माणाधीन घरी असलेल्या प्रचार कार्यालयावर निवडणूक भरारी पथक आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज द्पारी धाड टाकली असल्याचं वृत्त आमच्या आकाशवाणीच्या चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधीनं दिली आहे

कुठेही त्यांना काहीही आढळं नाही कसं बदनाम करायचं त्यासाठी हा कट रचला गेला आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून कांग्रेसचे धानोरकर यांची लढत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्यासोबत आहे उद्या या मतदारसंघात मतदान होणार आहे काही लोकांच्या इशाऱ्यावरून ही धाड टाकण्यात आली असल्याचा आरोप कांग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे

नागप्रात उदया होऊ घातलेल्या मतदानासाठी पोलीस प्रशासन सज्ज असन नागरिकांनी देखील सतर्क आणि सजग राहावं अस नागपूरचे पोलीस आयुक्त भूषणक्मार उपाध्याय यांनी नागपूर आकाशवाणीच्या वृत्त विभागासोबत बोलताना सांगितलं

क्राईम कंट्रोल आहे यामुळे हे आपल्याला मतदान आहे पूर्णपणे फ्रि फेअर अँड ट्रान्सपरेंट होईल

या मतदारांना मतदान करणे सोयीचे व्हावं यासाठी अधिकाधिक स्विधा देण्यात येणार आहेत दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर येण्यासाठी रँप व्हीलचेअर आणि स्वयंसेवक यांची सोय करण्यात आली आहे अंध आणि दुर्बल मतदारांना त्यांच्यासोबत सहकाऱ्यास नेण्यास परवानगी देण्यात आली आहे

यासाठी दिव्यांग कल्याण आय्क्तालय तसेच इतर अशासकीय संस्था यांच्या सहकार्याने जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे लोकसभा निवडणूकीत निवडणूक आयोगासह उमेदवार आणि विविधराजकीय पक्ष सायबर जगताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत निवडणुकविषयक माहितीची सुरक्षितता संरक्षित पासवर्ड ईमेल्स समाज माध्यम वापरतानाध्यावयाची काळजी फेक न्यूजसह खोडसाळ प्रचार मोहीम राबविण्यासाठी स्पिअर फिशिंग स्कॅम्स करणाऱ्यांपासून बचावासाठी कोणत्या दक्षता ध्याव्यातयाच्या सूचना महाराष्ट्र सायबर कार्यालयाने सायबर सुरक्षा या प्स्तिकेद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

द्रचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांमधून विविध योजनांचा प्रचार केल्याच्या तक्रारीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे असा प्रचार करणाऱ्या झी टी व्ही आणि अँड टी व्ही वरील मालिकांच्या निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती अतिरिक्त म्ख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली

बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त दरवर्षी नांदेडच्या डॉ

आंबेडकर फाऊंडेशनच्या वतीनं दिले जाणारे कृष्णाई पत्रकारिता प्रस्कार आणि समतागौरव प्रस्काराची घोषणा आज करण्यात आली प्रस्काराचे मानकरी नांदेडचे सुपूत्र तथा मुंबई इथं वृत्तवाहिनीसाठी कार्यरत विलास आठवले जेष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी प्रेस फोटोग्राफर करणसिंह बैस यांना कृष्णाई पत्रकारिता प्रस्कार जाहीर करण्यात आले आहेत कांग्रेस अधक्ष राहूल गांधी यांनी आज अमेठी लोकसभा मतदाररसंघातून नामांकन अर्ज भरला आहे